अधिकाधिक रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारत सध्या प्रथम स्थानावर आहे

केंद्र सरकारच्या चाचणी मागोवा आणि उपचार या उपाययोजनांमुळे रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होऊन मृत्यू दरात घट झाली आहे

तपासणीच्या दर दिवशीच्या संख्येत भारत इतर देशांमध्ये अग्र स्थानावर आहे

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था सुयोग्य पद्धतीनं तपासणीच्या सुविधांमध्ये वाढ करत आहे

ट्रॅम्प अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प हे कोरोना मुक्त झाले असून यांना चार दिवसांच्या उपचार नंतर काल लष्करी रुग्णालयातून घरी सोडण्यात आल त्यांच्या व्हाईट हाऊस या निवास स्थानी ते पोहचले आपली प्रकृती उत्तम असून कोरोंना ला घाबरण्याच कारण नाही अस डोनाल्ड ट्रॅम्प यांनी वॉशिंग्टन इथ पत्रकारांशी बोलताना सांगितल येत्या काही दिवसातच आपण राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारासाठी पुन्हा सर्वांसमोर येऊ अस ही त्यांनी सांगितल

तसच मास्क आणि सनीटाईझर यांचा वापर अत्यावश्यक करण्यात आला असून प्रेक्षागृहातील हवा योग्य प्रमाणात खेळती ठेवण्याच्या ही सूचना देण्यात आल्या आहेत तसच चित्रपटाचा प्रत्येक शो झाल्यानंतर संपूर्ण प्रेक्षागृह सनिटाईज करण अनिवार्य करण्यात आल असून त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या दृष्टीने चित्रपटाच्या प्रसारणाच्या वेळांमध्ये पुरेसा अवधि ठेवण्याच्या सूचना ही चित्रपट गृह चालकांना देण्यात आल्या आहेत तसच तिकीट खिडकीवर गर्दी होऊ नये यासाठी अनेक खिडक्या सुरू ठेवणे आणि ऑनलाइन ब्र्किंग ची सुविधा देणं ही अनिवार्य करण्यात आल आहे चित्रपट सुरू होण्यां पूर्वी आणि मध्यंतरात कोविड संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबद्दल जागृती करणारी चित्रफीत दाखवण ही बंधन कारक राहणार आहे

अर्थमंत्री निर्मला सितरामन यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या जीएस टी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार हा निधी वितरित करण्यात आला आहे

यावेळी भारत अमेरिका संबंधा बाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली जय शंकर यांनी ट्विटर संदेश द्वारे ही माहिती दिली भारत आणि अमेरिके दरम्यान अनेक क्षेत्रात सुरू असलेली भागीदारी समाधानकारक असून दोनही देशातील मैत्री पूर्ण संबंध प्रगती पथावर असल्या बाबत दोन्ही देश प्रसन्न आहेत तसच भारत अमेरिका हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांती आणि स्थिरता राखण्यासाठी एकत्र प्रयत्न करणार असल्याची माहितीही एस जय शंकर यांनी दिली भारत म्यानमा म्यानमा मधल्या रखाईन प्रांतातलं सिटवे बंदर पुढच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरू करण्याच्या दिशेनं काम करण्यासाठी भारत आणि म्यानमा या दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या म्यानमा दौऱ्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात याबाबत घोषणा करण्यात आली आहे जनरल मनोज नरवणे आणि हर्षवर्धन श्रंगला चार आणि पाच ऑक्टोबर दरम्यान म्यानमा च्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी म्यानमाच्या प्रमुख आंग सान सू ची आणि संरक्षण दलांचे प्रमुख जनरल मिन आंग ह्रेंग यांच्यासह अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली दोन्ही देशांमध्ये दळणवळण क्षमता निर्माण वीज आणि उर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबतही यावेळी सहमती झाली तसंच दोन्ही देशातले सांस्कृतिक संरक्षण व्यापारी आणि आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्याबाबतही यावेळी एकमत झाल सांस्कृतिक क्षेत्राविषयी बोलताना भारतीय महाकाव्यांचा बर्मी भाषेत अनुवाद करण्याबाबतही या भेटीत चर्चा झाली लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त मंडाले इथं त्यांची प्रतिमा उभारण्याविषयीही विचार विनिमय झाला याच ठिकाणी लोकमान्य टिळक यांनी भगवद्गीतेवरील भाष्य असलेला गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला होता